कोल्हापूर साता यात अवकाळी पाऊस विरोधकांची अवस्था इतकी वाईट आहे की प्रचारासाठी त्यांना माणसं नेते आणि पक्षही भाडेतत्वावर आणावे लागत आहेत अशी टिका मूख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केली आहे ते आज नांदेड इथं प्रचारसभेत बोलत होते स्वत चा उमेदवार नसलेले पक्ष थेट पंतप्रधानांवर टीका करत आहेत अशी मनसेची खिल्लीही त्यांनी उडवली

हा करार रद्द करणारा मी होतो महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्रात परत आणण्याचं काम आपण केलं असही फडणवीस यांनी सांगितलं भाजपा सरकार खऱ्या अर्थानं गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी काम करणारं सरकार आहे मोदींवर टीका करणाऱ्यांनी मराठवाइयाचं वाळवंट कुणाऱ्या काळात झालं याचं उत्तर दिलं पाहिजे असंही मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वपक्षाचा एकही उमेदवार नसताना राज्यात घेत असलेल्या लोकसभा निवडण्कांच्या प्रचार सभा कोणासाठी आहेत आणि या जाहिर प्रचार सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखवायचा यासंदर्भात राज्य निवडणुक आयोगाने स्पष्ट करावं अशी मागणी भाजपानं केली आहे भाजपा महाराष्ट्राच्या लोकसभा निवडण्क व्यवस्थापन समितीतर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून ही मागणी केली या सभांमधून राज ठाकरे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पराभूत करण्यासाठी राहल गांधींच्या उमेदवारांना निवडुन दया शरद पवारांच्या उमेदवारांना निवडुन दया असा प्रचार करत आहेत हा प्रचार प्रत्यक्षपणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा होत आहे या प्रचार सभांचा खर्च कोणताच उमेदवार आपल्या निवडण़क प्रचार खर्चात दाखवत नाही निवडण़क आयोगाच्या नियमाप्रमाणे हा खर्च कोणाच्या खात्यात दाखवला पाहिजे ही बाब स्पष्ट होत नाही असं तावडे यांनी पत्रात म्हटले आहे राज ठाकरे यांचा प्रचार हा पूर्णतः राजकीय आहे त्यांच्या प्रचाराला परवानगी देण्यापूर्वी ते लोकसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ही सभा घेत आहेत याचं स्पष्टीकरण घ्यावं असंही तावडे यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे याआधी घेतलेल्या वार्ताहर परिषदेत त्यांनी राज ठाकरे यांचे सध्या विनोदी एकपात्री प्रयोग स्रु आहेत अशी टिका केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोणत्याही गोष्टीवर राजकारण करून काहीही बोलत असतात अशी टीका राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे पवार यांनी आज कोल्हाप्रमध्ये पत्रकार परिषद घेतली मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की दिलेली आश्वासनं नं पाळणं आणि प्रत्येक गोष्टीचं खापर इतरांवर फोडणं हा त्यांचा स्वभावधर्मच झालेला आहे शिवसेना पक्षप्रम्ख उद्धव ठाकरे यांच्यावरही पवार यांनी टीका केली डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान राष्ट्रीय ऐक्य अबाधित ठेवणारं असल्याचं प्रतिपादन केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे बाबासाहेबांनी समतेचा मार्ग प्रशस्त केला जाती धर्म विसरून देशाचं ऐक्य मजबूत करणारं राष्ट्रवाद शिकविणारं तत्वज्ञान देशाला दिलं असं त्यांनी आज मुंबईत मुलूंड इथं रिपब्लिकन पक्षाच्या भीममहोत्सवात सांगितलं लोकसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला आणि उमेदवाराला पाठिंबा द्यायचा नाही असा निर्णय मराठा क्रांती मोर्चानं घेतला आहे भाजपाचे उमेदवार डॉ सुभाष भामरे आणि काँग्रेस उमेदवार आमदार कृणाल पाटील हे मराठा क्रांती मोर्चाला सहकार्य करणारे नेते असल्यानं कृणा एकाची बाजू न घेण्याचा निर्णय मोर्चानं घेतला आहे लोकसभा निवडणूकीच्या कामात कसूर केल्याबददल शिंदखेडा पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी पी

मोरे आणि शिरपूर पंचायत समितीचे ग्रामसेवक ए

कुवर यांना निलंबित केलं आहे आचारसंहिता अंगाची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मोबाईल अप्सवर गावात लावलेल्या पोस्टरबददल एका नागरिकानं तक्रार केली होती भरारी पथकानं पडताळणी केल्यावर तक्रारीत तथ्य आढळल्यानं मोरे यांना तर निवडणूक कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश घेतला नाही म्हणून कुंवर यांना निलंबित करण्यात आलं आहे

जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं घटनेची माहीती मिळताच गडहिंग्लज पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच पथक तातडीनं रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी दाखल झालं जखर्मीवर खासगी रूग्णालयात उपचार स्रू आहेत रत्नागिरीत आज एका तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे बारावीत शिकणारे काही मित्र रेल्वे प्लावर फिरण्यासाठी आले होते तेव्हा ही घटना घडली सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेतून जखमी सूनील पवार या तरुणाला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला पण तो जागीच ठार झाला होता पोलीस पुढील तपास करत आहेत रामनवमीनिमित मंबईसह राज्यात अनेक ठिकणी धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल आहे

रामनवमीनिमित गीत आणि नृत्याचेही विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत नागप्रातही आज रामनवमी उत्साहात साजरी झाली याबाबत आमच्या नागप्रच्या प्रतिनिधीनं माहिती दिली आहे बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथं रामनवमी उत्सवाला आज सुरुवात झाली यानिमित पालखी सोहळ्याला भक्तांची मांदियाळी जमली होती विविध धार्मिक विधी पार पडल्यानंतर वारकऱ्यांचा रिंगण सोहळा झाला या सोहळ्यानिमित राज्यभरातून अनेक भाविक दर्शनासाठी येत आहेत अहमदनगर जिल्ह्यात राम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली श्रीरामपूर शिर्डी इथं भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती जालन्यातल्या आनंदवाडी इथं श्रीराम जन्मोत्सव उत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला परभणी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी अत्यंत उत्साहात रामनवमी साजरी झाली अकोला शहरात आज रामनवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली नाशिकमधल्या काळाराम मंदिरात आज द्दपारी राम जन्मोत्सव उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला

या मादीचे वय दोन वर्षाचे असून हि शिकार प्राथमिक तपासातून दोन दिवसांपूर्वी झाल्याचं दिसून येत आहे असं सूत्रांनी सांगितलं या भागात चोख बंदोबस्त असून एस

जी सारखी शस्त्रसज्ज स्रक्षा असतांनाही शिकाऱ्यानं घ्सून वाघिणीची शिकार केल्यानं ताडोबातील स्रक्षा यंत्रणेबददल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे अकोल्यात देशीकट्ट्यासह धारदार शस्त्र स्थानिक गुन्हे शाखेनं आज जप्त केले जुने शहर परिसरातून विजय भारत भटकर कोमल सुभाष कुतरमारे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे स्थानिक ग्न्हे शाखेचे प्रम्ख कैलास नागरे यांनी ही माहिती दिली

सातारा जिल्ह्यातल्या वाई महाबळेश्वर पाचगणी तसंच सातारा इथं आज वादळी वा यासह पाऊस स्रु आहे महाबळेश्वर पाचगणी इथं गारपिट झाली असून मेघ गर्जनेसह हलक्या पावसाम्ळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे एकीकडे नागरिक उन्हाच्या झळ्यांनी हैराण झाले असताना कोल्हाप्रात मात्र पावसाने हजेर लावली आहे कोल्हापूर शहर परिसरात वळीव पावसाने हजेरी लावली आहे विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसल्याने परिसरात आल्हाददायक वातावरण आहे या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे

विदर्भातलं हवामान मुख्यतः कोरडं राहील मात्र तुरळक ठिकाणी मेघगर्जना गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यातलं हवामान म्ख्यतः कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे